भविष्यात स्वारगेट पासून हडपसर लोणीकाळभोर मार्गे पुरंदरच्या नवीन विमानतळापर्यंत मेट्रो नेण्याचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पुणे मेट्रो आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महामेट्रो म्हणून ओळखली जाईल असं ही त्यांनी सांगितलं मेट्रोच्या मार्ग विस्तारासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेतला जाणार असून त्यानुसार राज्य शासनाकडून तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं शिवनेरी गडावरील रोप वे ची चाचपणी सुरु करण्यात आली असून त्याबद्दलही लवकरच निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले

या सभेला खासदार गिरीश बापट उपस्थित होते सभेदरम्यान बापट यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व प्रश्नांचा आढावा घेतला याप्रसंगी बोर्डाच्या सदस्यांनी वस्तू आणि सेवा कराचा बोर्डाचा हिस्सा बोर्डाला मिळावा यासाठी सहकार्य करण्याची विनंती खासदार बापट यांना केली

यामध्ये विविध प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली

नेमण्क सावित्रीबाई फुलेपूणे विद्यापीठाच्या शंतनुराव किर्लोस्कर अध्यासनाचे प्रमुख डॉ चंद्रशेखर चितळे यांची अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या व्यवस्थापन शास्त्र मंडळाच्या सदस्यपदी नेमणूक झाली आहे ही नेमणूक तीन वर्षांसाठी आहे अखिल भारतीय व्यवस्थापन शास्त्र मंडळावर पंधरा सदस्य आहेत त्यात विद्यापीठांच्या व्यवस्थापन शास्त्र विभागांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे

गेल्याच आठवड्यात नाशिक जिल्ह्याच्या काही भागात झालेल्या पावसाने द्राक्ष बागांचं पुन्हा किदा नुकसान झालं आहे

निधन कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष आणि कामगार क्षेत्रातील प्रख्यात विधिज्ञ बाळकृष्ण शाळीग्राम यांचं नुकतंच निधन झालं पुण्यातील अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता खेलो इंडिया गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया या राष्ट्रीय युवाक्रीडा स्पर्धेंत आज जलतरणात पुण्याच्या मिहीर आंम्ब्रे यांनं सुवर्णपदक पटकावलं

यामध्ये आज दिजी आणि गेम ऑफ गोल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला श्रीकांत मुकेन कार्तिक राज गौतम शिंदे आणि शिवम पेडणेकर यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला स्वाइनफ्लू शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असून हे वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक ठरत असतं

सर्दी ताप घसा द्खणे खोकला अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे पुणे आणि परिसरात थंडीची लाट आजही कायम आहे

हवामान विभागाने वर्तवलेल्या उद्या पर्यंतच्या हवामान अंदाजानुसार तापमानात विशेष बदल संभवत नाही नमस्कार